बलांगिर ते बिचुपली या नवीन रेल्वेमार्गाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी केलं झारसुगुडा धिल्या बहुआयामी लॉजिस्टिक पार्कचं लोकार्पणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं या केंद्रामुळे ओदिशाला दळण वळण क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करता येईल नागावली नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं जगतसिंगपूर केंद्रपाडा पूरी फलबनी बलांगिर शिल्या पारपत्र कार्यालयाचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालं याशिवाय मोदी यांच्या हस्ते सोनपूर शिल्या केंद्रिय विद्यालयाचा कोनशीला समारंभ झाला निलमधव आणि सिद्धेबर मंदिराच्या जीर्णोद्वाराच्या कामालाही मोदी यांच्या उपस्थितीत आज प्रारंभ झाला ओदिशामध्ये झालेल्या आणि होत असलेल्या विकास कामांमुळे केवळ ओदिशाचाच नव्हे तर संपूर्ण पूर्व भारताचा विकास होईल असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला

विरोधी पक्षांना देशातल्या नैसर्गिक संपत्तीची अजिबात जाण नसल्याची टीका त्यांनी केली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या उभारणीमुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली आहे मात्र विरोधक केवळ विरोधासाठी विरोध करत आहेत असं ते म्हणाले या दौ याच्या दुस या टप्प्यात प्रधानमंत्री आज केरळला भेट देणार असून तिथल्या विकास कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे याशिवाय ते एका जाहीर सभेतही मार्गदर्शन करणार आहेत मुंबईत आयोजित जागतिक हवाई वाहतूक परिषदेचं उद्घाटन आज सकाळी नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झालं हवाई वाहतूक क्षेत्रात झपाट्यानं पुढं येत असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश असून या क्षेत्रातल्या सर्व देशांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे त्यादृष्टीनं ही परिषद एक चांगला मंच असून आपल्या समोरच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्याचा उपयोग होईल असं प्रभू यांनी यावेळी सांगितलं नागरी हवाई वाहतूक खात्याचे राज्यमंत्री जयंत सिन्हाही यावेळी उपस्थित होते भाजपा सरकारनं सुधारणा परिवर्तन आणि कामगिरी करुन दाखवली असून आता त्याची माहिती दिली जात आहे असं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस या कार्यक्रमाला उपस्थित होत येत्या वर्षभरात राज्यसरकार नवी मुंबईचा विमानतळ कार्यान्वित करेल या विमानतळामुळे स्थूल राष्ट्रीय उत्पादनात एक टक्क्याची भर पडू शकते असं त्यांनी यावेळी सांगितलं

दोन दिवस चालणा या या परिषदेची संकल्पना सर्वासाठी उड्डाण अशी असून नागरी विमान वाहतूक खात्यानं फिक्कीच्या सहकार्यानं तिचं आयोजन केलं आहे येणा या दशकांमध्ये तंत्रज्ञानातल्या नव्या कल्पना नवे शोध हवाई वाहतूक कशी बदलून टाकतील हे समजून घेण्याची संधी या परिषदेमुळे मिळणार आहे येत्या सात आठ वर्षात भारताकडे आणखी एक हजार विमानं असतील तसंच येत्या पंधरा वर्षात एक अब्ज विमान फे या होतील असं हवाई वाहतूक सचिव आर

चौबे यांनी या परिषदेत बोलताना सांगितलं

राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी शनिवारी या कायद्याला मंजुरी दिली

त्यानुसार हे आरक्षण लागू करण्यात गुजरातनं सर्वात आधी बाजी मारली आहे तिथं काल मध्यरात्रीपासून हे आरक्षण लागू झालं असून सामाजिक स्वास्थ्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी म्हटलं आहे जगातला सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा असलेल्या कुंभमेळ्याला आज प्रयागराज श्वे मकरसंक्रांतीच्या पहाटे सुरुवात झाली

मेळा अधिकारी विजय किरण आनंद यांच्या अंदाजानुसार सुमारे सव्वा कोटी भाविक शाही स्नानाचा लाभ घेतील

महिला भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे बावीस हजार सुरक्षा कर्मचा यांसह चौदाशे सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण परिसरावर नियंत्रण ठेवण्यात आलं आहे यासाठी आधुनिक एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्र उभारण्यात आलं आहे

त्यादृष्टीनं सुरक्षा आणि तिर व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे

त्यांनतर ते सत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी नवी दिल्लीला रवाना होतील

देशभरात आज एकाहत्तरावा लष्करी दिन साजरा होत आहे ब्रिटीश सैन्याधिकारी जनरल सर एफ

त्यामुळे हा दिवस साजरा केला जातो या निमित्त आज नवी दिल्लीत लष्कर प्रतिनिधींशी संवाद साधताना लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सीमाभागातल्या दहशतवादी कारवायांविरोधात कारवाई करण्यास सैन्यदल कचरणार नाही असं सांगितलं देशाच्या पूर्व सीमेवरच्या परिस्थितीचाही आढावा घेतला जात आहे असं ते म्हणाले आज देशभरात मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा होत आहे हिवाळयाच्या मोसमात येणारा हा सण हिवाळी पीकांच्या हंगामाच्या शेवटी येतो देशातल्या वेगवेगळया भागात वेगवेगळया नावांनी हा सण साजरा होतो तामिळनाडूत पोंगल गुजरातमधे उत्तरायण आसममधे भोगाली बिहु तर पश्चिम बंगालमधे पौष संक्राती या नावाने मकर संक्रात ओळखली जाते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत निसर्ग आणि परंपरांचा मेळ असणारा हा सण देशवासियांना समृद्धी आणि आरोय्यपूर्ण आयुष्य देवो अशा शुभेच्छा त्यांनी ट्विटर संदेशाद्वारे दिल्या आहेत प्रधानमंत्र्यांनी पोंगल उत्तरायण आणि माघ बिहूच्याही शुभेच्छा दिल्या आहेत

तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलिया आघाडीवर आहे